अनिल देशमुख यांच्याकडे गृह खात्याची तर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल विभागाची जबाबदीरी दिली आहे सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक बांधकाम विभाग अशोक चव्हाण यांच्याकडे आणि सार्वजनिक उपक्रमासह सार्वजनिक बांधकाम विभाग एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे इतर खात्यांचं वापि याप्रमाणे आहे

नितीन राऊत यांच्याकडे उर्जा वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण डॉ जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण सुनिल केदार यांच्याकडे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा आणि युवक कल्याण विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग सामाजिक आणि शक्तिणक मागास प्रवर्ग विमुक जाती भारिया जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण खार जमिनी विकास आणि भुकंप पुनर्वसन अमित देशमुख यांच्याकडे वद्यक्तीय शिक्षण तसंच सांस्कृतिक कार्य उदय सामंत यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण दादाजी भूसे यांच्याकडे कृषि तसंच माजी समिक कल्याण संजय राठोड यांच्याकडे वनं आपत्ती व्यवस्थापन तसंच मदत आणि पुनर्वसन गुलाबराव पार्टील यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता अँडव्होके के

पाडवी यांच्याकडे आदिवासी विकास संदिपानराव भूमरे यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन बाळासाहेब पार्टील यांच्याकडे सहकार तसंच पणन अँडव्होके अनिल परब यांच्याकडे परिवहन आणि संसदीय कार्य अस्लम शेख यांच्याकडे वस्त्रोद्योग मत्स्य व्यवसाय तसंच बंदरे विकास एडव्होके प्रशोमती ठाकूर यांच्याकडे महिला आणि बालविकास शंकराराव गडाख यांच्याकडे मृदा आणि जलसंधारण आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्याजे पर्यावरण आणि राजशिष्टाचार ही खाती दिली आहेत राज्यमंत्रीपदाचं खातेवा पि असं आहे अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल ग्रामविकास बंदरे खार जमिनी विकास विशेष सहाय्य सतेज पार्पील यांच्याकडे गृहशहरे गृहनिर्माण परिवहन माहिती तंत्रज्ञान संसदीय कार्य माजी सर्पिक कल्याण शंभूराज देसाई यांच्याकडे गृह ग्रामीण वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क कौशल्य विकास आणि उद्योजकता पणन ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला आणि बालविकास इतर मागासवर्ग सामाजिक आणि शक्तिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भार्क्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून मृदा आणि जलसंधारण वने पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास तसंच मत्स्यव्यवसाय सामान्य प्रशासन विधजीत कदम यांच्याकडे सहकार कृषी सामाजिक न्याय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मराठी भाषा राजेंद्र यड्रावकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कूट्रि कल्याण वस्क्रीय शिक्षण अन्न आणि औषध प्रशासन वस्त्रोद्योग सांस्कृतिक कार्य संजय बनसोडे यांच्याकडे पर्यावरण पाणी पुरवठा आणि स्वच्छता सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम रोजगार हमी भूकंप पुनर्वसन संसदीय कार्य प्राजक्त तनपुरे यांच्याकडे नगर विकास उर्जा आदिवासी विकास उच्च आणि तंत्र शिक्षण आपत्ती व्यवस्थापन मदत आणि प्नर्वसन तर आदिती तक्रिरे उद्योग खनिकर्म पर्यटन फलोत्पादन क्रिडा आणि युवक कल्याण राजशिष्टाचार माहिती आणि जनसंपर्क विभागाची जबाबदारी दिली आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीनं भाजपा आजपासून दहा दिवसांची देशव्यापी सामूहिक संपर्क मोहीम सुरू करत आहे